कोरोना राज्य राज्यात काल मार्च महिन्यात पहिल्यांदाच नव्या कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती त्यामुळे लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या अजूनही लाखाच्या आतच आहे

मार्च महिन्यात दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या साडेसहा हजारांच्या आसपास असायची काल पहिल्यांदाच हा आकडा नऊ हजारांच्या पुढं गेला तीन दिवस सतत दहा हजारांच्या पुढे असलेली बाधितांची संख्या नऊ हजारांच्या खाली आली असली तरी मुळातच चाचण्याही कमी झाल्यानं प्रत्यक्षात दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण वाढलं आहे हे प्रमाण काल सलग दुसऱ्या दिवशी बारा टक्क्यांच्या पुढेच होतं दैनंदिन बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या नागपूर महापालिकेतल्या बाधितांची आहे

सर्वांत कमी बाधित सिंधुद्र्ग जिल्ह्यात आढळून आले या जिल्ह्यात केवळ एक बाधित आढळून आला तर रत्नागिरीमध्येही केवळ दोन बाधित आढळून आले

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे

सध्या रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यातच रुग्ण बरे होण्याचा दर घटत असल्याचं चित्र आहे

वर्धा हिंगोली जळगाव नागपूरनांदेड नंदूरबार बीड आणि धुळ्यातही हा दर राज्य सरासरिपेक्षा कमी आहे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जालना कोल्हापूरलातूरमुंबई नाशिक उस्मानाबाद पालघर प्णे रायगड रत्नागिरी सांगली सातरा सिंधुदुर्ग सोलापूर आणि ठाण्यात रुग्ण बरे होण्याचा दर राज्य सरासरीपेक्षा अधिक असला तरी कुठेही तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त नाही

दुबईहून परतल्यानंतर या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आणि या घटनेनं आंतराष्ट्रीय पातळीवर ध्माकूळ घालणाऱ्या कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रातही झाला वर्षभरानंतरही कोरोनाचं संकट कायम असून आपण पुन्हा एकदा टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहोत का असा प्रश्न निर्माण करणारी परिस्थिती आहे गेल्या वर्षभरात पुण्यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोरोनाचे थैमान पाहायला मिळाले

या काळात कोरोनाबद्दल नागरिकांच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाल्याचंही आढळून आलं त्यामुळंच कोरोनाविषयक नियमावलीचंही काटेकोरपणे पालन या कालावधीत झालं मात्र गणेशोत्सवाच्या वेळी त्यात थोडी शिथिलता आली आणि त्याचा परिणाम महिन्याभरानंतर पुन्हा दिसून आला दिवाळी पर्यंत वाढती रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येऊ लागली आणि त्याबरोबरच लोकांच्या मनातील कोरोनाची दहशतही कमी होऊ लागली दिवाळीनंतरच्या कालावधीत प्रशासनानेही हळूहळू सारे व्यवहार पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली

त्याचवेळी कोरोना प्रतिबंधक लसीबद्दलच्या सकारात्मक बातम्या आल्यानं नागरिकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आणि हळूहळू जनजीवन पूर्ववत होऊ लागलं मात्र याचा एक उलट परिणाम झाला आणि तो म्हणजे लोकांमधील बेफिकीरी पुन्हा वाढू लागली आज लसीकरण सुरु झाल आहे पण दुसऱ्या बाजूला या बेफिकिरीमुळच रुग्णसंख्याही पुन्हा वाढू लागली आहे तुलनेत मृत्युदर कमी असला तरी कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव आपल्याला पुन्हा एकदा टाळेबंदीच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारा ठरला आहे पुन्हा कडक निर्बंध येऊन जनजीवन आणि उद्योगधंदे ठप्प होण्यापूर्वीच आपण साऱ्यांनी कोरोनाविषयक साध्या सोप्या आणि सहज शक्य असणाऱ्या उपाययोजनांचा अवलंब करण्यास काय हरकत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोविड नियक्ती राजेश टोपे कोविड काळात तात्पूरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केलं या सगळ्यांबद्दल सहान्भूती आहे मात्र या तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना कायमस्वरुपी नियुक्ती देणं नियमानुसार शक्य नाही यातून मार्ग काढला जाईल तसंच भरतीच्या वेळी तात्पुरती नियुक्ती दिलेल्यांना अनुभवाच्या अनुषंगानं प्राधान्य दिल जाईल असं टोपे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं

दरम्यान कालच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात सर्व जिल्ह्यात पात्र महिलांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते या वेळी महिलांना गुलाब पृष्प देऊन त्यांच स्वागत करण्यात आले

रत्नागिरी शिमगोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वांत मोठा सण असलेला शिमगोत्सव यावर्षीही साधेपणानं साजरा करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

यावर्षी भैरीची पालखी खेळवली जाणार नाही पालखीबरोबर पन्नास लोकंच उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रत्नागिरीच ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी दिली प्रथा आणि परंपरांचा भंग न होता हा उत्सव साजरा केला जाईल असंही ते म्हणाले मंबई कोविड ट्रॅकर हेल्पलाईन मुंबईतल्या नागरिकांसाठी उडान फाऊंडेशनच्या वतीनं कोविड ट्रॅकर या हेल्पलाईनचा उपक्रमाचा प्रारंभ काल शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झाला

तसंच आवश्यकता भासल्यास रुग्णाच्या घरी जाऊन पुढील चाचण्या उपचार आणि औषधोपचार दिले जातील

सुभाष भामरे यांनी काल धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस टोचून घेतली महापौर चंद्रकांत सोनार आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीदेखील जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा काल घेतली

वेल्हे जुन्नर आणि भोर तालुक्यातील अतिद्र्गम भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आधीच स्थानिक रुग्णांचा ताण असताना लसीकरणाची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं चिंतेची गोष्ट ठरू शकते त्याद्रष्टीनं लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्र सुरु करणे आवश्यक ठरणार आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपल कोरोनावरील लसीकरणाचा द्रसरा टप्पा दोन श्रेणीतील नागरिकांसाठी सुरू झाला आहे त्याचा आवश्य लाभ घ्या संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार